सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती सभा

नववर्ष स्वागताचा देशभरात उत्साह

सर्वच पक्षांचे प्रमुख नेते झझावाती दौरे करुन सभा घेत आहेत

भाजपा अध्यक्ष अमित शहा गुजरातमधे वेजलपुर आणि साबरमती इं रोड शो करतील काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज श्रीनगर हरिद्वार अल्मोडा इं सभा घेणार आहेत

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं कोलकात्याचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांना पदावरुन हटवलं आहे त्यांच्या जागी राज्याच्या प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अतिरिक्त महासंचालक डॉ राजेश कुमार यांची नेमणूक झाली आहे बिधान नगरचे पोलीस आयुक्त तसंच बीरभूम आणि डायमंड हार्वरच्या पोलीस अधिकांच्याही बदल्या झाल्या आहेत

विशाल रांगोळ्या विविध विषयांवरचे चित्ररथ सामाजिक प्रबोधनाचे संदेश हे या यात्रांचं वैशिष्ट्य राज्यपाल चे

भारत आणि मलेशिया दरम्यान महिला हॉकी सामन्यांची मालिका सुरु असून त्यातला दुसरा सामना आज क्वालालुंपूर थे होणार आहे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल